राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली यापैकी आठ हजार जणांवर व्यक्तिगतरित्या मानसिक उपचार करण्यात आले तर सहा हजार जणांवर सामुहिक उपचार करण्यात आले

या प्रकल्पांतर्गत मानसिक तणाव आणि नैराश्यासोबत इतरही आरोग्य तपासणी केली जाते

खोट्या संस्था स्थापन करुन नागरिकांना ल्बाडण्याचा प्रयत्न अनेक जण करत असल्याचं ग्रह मंत्रालयाच्या निदर्शनास आलं आहे हुतात्मा सैनिकांच्या कुटंबीयांना मदत करण्यासाठी भारत के वीर हे संकेतस्थळ अधिकृत असून त्याद्वारे नागरिकांनी मदत करावी किंवा इतर संकेतस्थळांची खात्री करुन मगच मदत पाठवावी असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे

औरंगाबाद आणि नांदेड इथं काल सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी कोल्हापूर जिल्हा पोलिस दलानं आपला एक दिवसाचा पगार देऊ केला आहे कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली

ते काल नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते अन्य एका जाहीर सभेत बोलताना भूजबळ यांनी आपण जय जवान जय किसान असा नारा देतो मात्र आज देशात किसान सुखी नाही तसेच जवानांच्या डोळ्यात पाणी असल्याची टीका केली

या योजनेत सोलापूर बाजार समिती अव्वल ठरली आहे मराठवाड्यासह अहमदनगर पूणे सातारा सांगली या जिल्ह्यांतून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक झाली होती

ज्या शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी त्वरित अर्ज करण्याचं आवाहन बाजार समितीनं केलं आहे

नेदरलँडमध्ये हेग इथं ही सुनावणी होणार असून ती चार दिवस चालेल

त्याविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

शिवछत्रपती राज्य क्रीडा प्रस्कार काल मुंबईत राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते मल्लखांब क्रीडा प्रकारासाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडेंना जीवनगौरव प्रस्कारानं गौरवण्यात आलं

क्रीडा संघटक कार्यकर्त्यांनाही यावेळी गौरवण्यात आलं यामध्ये लातूर विभागातून जर्नादन गुपिले यांचा गौरव करण्यात आला प्रत्येकी दोन महिला आणि दोन पुरुष दिव्यांग खेळाडूंना एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात आला

हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं

यावेळी पत्रकार मुर्गाप्पा खुमसे रामराव गोरे आणि झटिंग म्हेत्रे यांना जीवन गौरव पुरस्कार तर अनेकांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं

कवि राहूल वानखेडे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी कवयित्री प्रा संध्या रंगारी यांना सत्यशोधक साहित्य प्रस्कार प्रदान करण्यात आला

काल जालना जिल्ह्यातल्या बठाण बुद्रक इथं आयोजित तिसऱ्या भूमिजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या औरंगाबाद इथल्या भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या वतीनं हे संमेलन घेण्यात आलं

पन्नालाल नगर विकास संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवात काल विशाल ध्माळ यांचं बासरीवादन तसंच मुंबईच्या शर्वरी वैद्य यांचं शास्त्रीय गायन झालं

काल नांदेड इथं फिल्ड आऊटरीच ब्यूरोच्या वतीनं आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते राज्यात शाश्वत स्वच्छतासाठी घर आणि परिसराची स्वच्छता सांडपाणी तसंच घनकचरा व्यवस्थापन या बाबींवर लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

बसमधल्या सर्व प्रवाशांना तातडीनं खाली उतरवल्यामुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जालना जिल्ह्यात परतूर इथं दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी घेण्यात आलेल्या महाशिबिरात ते बोलत होते

यासाठी काँग्रेस आजपासून मुंबईत चलो वॉर्ड अभियान राबवणार आहे